कालतीननवीनकोरोनाबाधितरुग्णआढळलेतरदोनजणांनाडिस्चार्जदेण्यातआला

नाशिकजिल्ह्यातकोरोनामुक्ताचंप्रमाणवाढतअसूनकालऍक्टिव्हरूग्णांचीसंख्याकमीझाली

ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी नव्या कोरोना स्ट्रेनचे मुंबईतले पाच प्रवासी आढळल्यानं परवा मुंबईकरांची चिंता वाढली

त्वेर तीनजण पॉझिटिव्ह असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे

संबंधितराज्यआणिकेंद्रशासितप्रदेशांवरोबरसल्लामसलतकरूनत्यांच्याआवश्यकतेनुसारहेप्रकल्पउभारलेजातअसल्याचंयाबाबतच्याबातमी तम्हटलंआहे

त्यानिमित्तदरवर्षीयादिनाचंऔचित्यसाधूनबाळशास्त्रीजांभेकरयांच्यास्मृतींनाअभिवादनकेलंजातं मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीपत्रकारबांधवांना पत्रकारदिनाच्याशुभेच्छादिल्याआहेत मराठीपत्रकारितेनेभारतीयस्वातंत्र्यसंग्रामआणिसशक्तलोकशाहीच्यावाटचालीतआपलावेगळामानदंडप्रस्थापितकेलाआहे असंमुख्यमंत्र्यांनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे

बीडजिल्ह्यातकोरोनासाथीच्यापार्श्वभूमीवरआणिग्रामपंचायतनिवडणूकीचीआचारसंहितालागूअसल्यानंदर्पणदिन कार्यक्रमबाळशास्त्रीजांभेकरयांच्याप्रतिमेचंपूजनकरूनसाधेपणानंसाजराकरण्यातआला

पंचगंगा नदीच्या प्रद्षणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना थेट टाळं लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल वर्षा निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करणं विविध उपाययोजना करणं तसंच या कामाच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांची समनन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला पंचगंगेच्या प्रद्षणासाठी कारणीभूत असणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या नदी प्रदुषण नियंत्रणासंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी त्यांना थेट टाळं ठोकावं आणित्यांनी नियमांची पूर्तता केल्यानंतरच टाळं उघडावं अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

श यासाठी आवश्यक निधी शासन उपलब्ध करुन देईल असं त्यांनी सांगितलं नदीचं प्रद्षण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यावर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदवले आहेत ते मागं घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार केला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले कोरोनासंसर्गटाळण्यासाठी सार्वजनिकठिकाणीथुंकणाऱ्यांवरअनेकमहापालिकादंडात्मककारवाईकरतात परंतुनाशिकमहापालिकेनंकेवळदंडात्मककारवाईनकरताअशानागरिकांनास्वच्छतेचंमहत्वआणिकोरोनाचंगांभीर्यकळावंयासाठीअनोखामार्ग स्वीकारलाआहे

मध्कररावपाटीलकाहीकाळगोदावरीमनारसहकारीसाखरकारखान्याचेअध्यक्षहोते त्यांनीमहाराष्ट्रराज्यपरिवहनमहामंडळाचेसंचालकम्हणूनहीकामकेलंआहे तेदीर्घकाळकाँग्रेसपक्षातसक्रियहोते

त्यांनीसहकार शिक्षण सामाजिक सांस्कृतिकक्षेत्रातभरीवयोगदानदिलंआहे

बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांचे जवळचे सहकारी बी डी नानावटे यांचं काल नागपुरात निधन झालं

नानावटे हे जीवनविमा मध्ये अधिकारी या पदावर असतांना बामसेफ च्या माध्यमातून ते कांशीरामजींच्या सानिध्यात आले त्यांच्या बामसेफ परिचय आणि चमचा एज या पस्तकांचे लघुलेखन नानावटे यांनी केलं

तसेच बह्जन टा मिस या जिजी दैनिकाचंही काम सांभाळलं

तुळजापूर धिल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे तसंच ही बंदी सहा महिन्यांपर्यंत का वाढवू नये याची कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे

मनुष्यसेवाहीचईशसेवाआहेत्यामुळेरुग्णांचाजीववाचवूननिवासीडॉक्टरांनीएकप्रकारेधर्मवाचविलाआहे असंहीतेम्हणाले

वाशिम जिल्ह्यात कालपासून अचानक वातावरणात बदल झाला असून थंडी गायब झाली आहे थंडीची जागा आता ढगाळ वातावरणानं घेतली आहे काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला या पावसाचा फटका तूर हरभरा आणि गव्हाच्या पिकाला बसण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे